दहशतवादाच्या उच्चाटनासाठी वित्त पुरवठ्याचं जाळं मोळीत काढण्यावर भारत रशियाचं एकमत

गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या चांगल्या आरोग्याविषयी भरीव काम करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

शिक्षणासोबतच नव्या नाावल्यपूण कल्पनेवर भर देण्याची गरज असल्याचं कद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

टो महामंडळातफ कमचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठो सर्वावत्रीबाई जोोतबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु

येत्या दोन दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वादीसाठी पोषक वातावरण असल्याचंही त्यांनी नवी दिल्लीत एका परिषदेत सांगितलं जगातील अनेक चलनं डॉलरच्या तुलनेत अवमूल्यीत होणं ही जागतिक पातळीवरील सर्वसामान्य बाब आहे भारतीय अर्थव्यवस्थेनं सध्याचा विकासदर कायम राखणं हे अधिक महत्वाचं आहे असंही श्री जेटली यांनी नमूद केलं

आर्थिक

सुदृढ कुटुंब हाच सुदृढ राष्ट्राचा पाया असल्याचंही त्यांनी नमूद केलं महिला आरोग्य कल्याण आणि सबलीकरण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला कानपूर इथं संबोधित करताना ते बोलत होते आपल्या समाजात मुलांपेक्षा मुलींवर जास्त बंधनं असली तरीही दृढ संकल्प आणि कौशल्याच्या आधारावर त्या विविध क्षेत्रात आगेकूच करीत आहेत असं सांगून या नवीन पद्धतीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही ते म्हणाले

स्वच्छ भारत योजनेंतर्गत साडेआठ कोटी शौचालयांची उभारणी करण्यात आली असून पाच लाखांपेक्षा जास्त गावं हागणदारीमुक्त झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शिक्षणासोबतच नव्या नावन्यपूण कल्पनेला भर देण्याची गरज आहे

राज्य सरकारनं या स्थितीची दखल घेत आवश्यक तिथं टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू केला असून दुष्काळ घोषित करण्याच्या दृष्टीनं या स्थितीचा आढावा घेण्याला सुरवात केली आहे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात औरंगाबाद आणि नाशिक विभागांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून औरंगाबाद विभागातल्या धरणांमध्ये सुमारे अठ्ठावीस टक्के आणि नाशिक विभागातल्या धरणांमध्ये सुमारे पासष्ट टक्के इतकाच पाणीसाठा आहे

यामध्ये नगर पार्लका र्भिनवडणुकोनंतर जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा र्माहन्यांनी वार्ढावण्यात आलो आहे

रावते यांनी सार्वत्रीबाई जोोतबा फुले शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना मांडली